या प्रकरणावरून आज विधानसभेत झालेल्या चर्चेदरम्यान ते बोलत होते कोट्यावधी रुपये किंमत असलेला हा भूखंड संबंधित विकासकाला अत्यल्प रकमेत विकल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो आहे या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली त्यानंतर बोलताना मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे जमीन देण्याचा अध्यादेश काँप्रेस आघाडी सरकारच्या कार्यकाळात काढण्यात आला असून त्या आदेशा नुसारच ही जमीन देण्यात आली असल्याचं सांगितलं ही जमीन वाटपाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असून त्यांच्या अधिकारात ही सर्व प्रक्रिया झाल्याचं मुख्यमंत्री म्हणाले

आपल्यावर खोटे आरोप केल्या प्रकरणी विरोधी पक्षनेत्यांनी राजीनामे द्यावेत असंही ते म्हणाले

विविध संसदीय साधनांचा वापर करून सभागृहात सामान्यांच्या प्रश्नांवर वाचा फोडली जाते असं सांगून मुख्यमंत्र्यांनी राज्य विधिमंडळानं देशात आपला दर्जा वेगळेपण राखलं असल्याचं नमूद केलं रेल्वे प्रवासा दरम्यान आधारपत्र किंवा वाहन चालवण्याच्या परवान्याची डिजिटल प्रत ओळखीचा प्रावा म्हणून ग्राह्य धरली जाणार आहे सरकारच्या वतीनं प्रवण्यात आलेल्या डिजिलॉकर मध्ये ठेवलेले हे प्रावे ग्राह्य धरण्याचे निर्देश रेल्वेनं सर्व विभागांना दिले आहेत डिजिटल इंडिया अभियानांतर्गत सध्या फक्त आधारपत्र तसंच वाहन चालवण्याचा परवाना हे दोनच दस्तावेज डिजिलॉकरमध्ये ठेवता येतात

लॉटरी लागल्याच्या किंवा परदेशी चलनात पैसे पाठवण्याची स्वस्त सुविधा देत असल्याच्या कोणत्याही खोट्या अमिषाला बळी न पडण्याचं तसंच असे एसएसमएस किंवा इ मेल्स बाबत सायबर गुन्हे विभागाला तातडीनं कळवण्याचं आवाहनही बँकेनं केलं आहे

सर्वांना आरोग्य सूविधा प्रवणं तसंच पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या स्तराच्या रोगांवर नियंत्रण चिकित्सा देखभाल औषध प्रवठ्याची सोय उपलब्ध करणं हे या योजनेचं उद्दिष्ट आहे या योजनेचा लाभ दहा कोटींहून अधिक कुटुंबांना होऊ शकेल

दरम्यान जम्मू काश्मीर मधली अमरनाथ यात्रा आज सलग द्सऱ्या दिवशी खराब हवामानामुळे थांबवण्यात आली आहे मुसळधार पावसामुळे यात्रेचा मार्ग खराब झाला आहे काही मार्गांवर दरड कोसळण्याची घटनाही घडली आहे

तर पहिल्या फेरीच्याच दुसऱ्या एका सामन्यात भारताच्या दिवीज शरण आणि त्याचा जोडीदार न्यूझीलंडचा आर्टम सितक यांचा सामना मालडोवाच्या रॅडू अॅलबट आणि ट्यूनेशियाच्या मालेक जाझीरी या जोडीसोबत होणार आहे

प्रुष एकेरीच्या पहिल्या फेरीत के श्रीकांतचं आव्हान मात्र संप्ष्टात आलं आहे